कल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ

बेबी केअर कीट उपलब्ध करून देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णय आणि विदर्भात थंडीची लाट कायम

पाच राज्यांच्या विधानसभा निवडण्कांमध्ये तेलंगणा वगळता इतरत्र मतमोजणीचे कल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट झालं आहे तेलंगणात मात्र सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे छत्तीसगढ राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसनं आघाडी मिळवली आहे मिझोराममध्ये सत्ताधारी काँग्रेसला मागे टाकून मिझोराम नॅशनल फ्रंट या प्रादेशिक पक्षानं स्पष्ट बहमत मिळवलं आहे

काँग्रेस पाच भाजप एक आणि आठ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत

केंद्र सरकारनं राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एन पी एस

केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली

त्याम्ळे काढलेली संपूर्ण रक्कम आयकरम्क्त होईल निवृत्तीवेतन निधी आणि ग्ंतवणूक प्रकाराची निवड करण्याचं स्वातंत्र्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना असेल असंही जेटली यांनी सांगितलं माध्यमांनी लैंगिक अत्याचारातल्या पीडितेची ओळख उघड करु नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी करताना पोलिसांनी लैंगिक अत्याचारासंदर्भात दाखल प्रथम माहिती अहवाल सार्वजनिक करु नये असं नमूद केलं अशा प्रकरणातल्या पीडितांना समाजात अस्पृश्यासारखी वागणूक मिळणं हे द्र्देवी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला लोकसभेत दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी माजी मंत्री अनंतक्मार यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव अध्यक्ष स्मित्रा महाजन यांनी सदनासमोर मांडला सदनानं दोन मिनिटं मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर अध्यक्ष स्मित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहक्ब केलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी या अधिवेशनात समाधानकारक कामकाज होण्याची अपेक्षा व्यक्त केली राज्यसभेतही सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी उत्तराखंडचे माजी म्ख्यमंत्री नारायण दत्त तिवारी ज्येष्ठ पत्रकार क्लदीप नय्यर यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाचा प्रस्ताव मांडला सदनानं दोन मिनिटं मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्वांजली अर्पण केली त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं

या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना योग्य वीज प्रवठा शेती अवजार प्रवठयासह मृदा आरोग्य पत्रिकेच वितरण करण्यात येत आहे

माझ्याकडे दोन हेक्टर शेती आहे त्या शेतीवर माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह होतो मी आध्निक पद्धतीनं शेती करित असल्यानं स्रवातीला रासायनिक खते आणि औषधीचा उपयोग करित होतो त्याचा परिणाम असा झाला की माझ्या शेतीची उत्पादन क्षमता कमी झाली मी यावर्षी माझ्या शेतातील मातीचे परिक्षण करून घेतले त्याम्ळे मला माझ्या शेतीची आरोग्य पत्रिका मिळाली आहे त्यामुळे शेतीतील मातीत कोणते घटक कमी आहेत याची माहिती मिळाली त्याच्या आधारे मी जमिनीचे आरोग्य स्धारण्याचा प्रयत्न करित आहे व उत्पादन मला चांगले आले आहेत खरोखर माझ्या उत्पनात चांगल्या पद्धतीनं वाढ झाली आहे राज्यातल्या बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला या योजनेचा लाभ पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे

स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजाग़ती झाल्याम्ळे महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर आहे ही जनजाग़ती करण्यात वारकरी संप्रदायाची भूमिका महत्वाची होती असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज मुंबई इथं केले पाणी परवठा आणि स्वच्छता विभाग आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विदयमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेचा महाजागर या कार्यक्रमात श्री बागडे बोलत होते पाणी प्रवठा आणि स्वच्छता मंत्री लोणीकर म्हणाले समाज परिवर्तनात संतांचे कार्य महत्वपूर्ण असून हागणदारीम्क्त महाराष्ट्र करण्यात वारकरी संप्रदायाचे योगदान महत्वाचे आहे या योगदानामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न प्र्ण झाले आहे महाराष्ट्र राज्य स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे

न

यावेळी म्ली आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा शालेय विदयार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा स्वच्छता रॅली चित्रपट प्रदर्शनी बक्षिस वितरण आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

बी एस ई

सी एस ई तसंच नागपूर महानगरपालिकेच्या दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे उद्या सकाळी या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामूळं विदर्भात थंडीचा जोर वाढत आहे काल विदर्भातील चंद्रपूर गोंदिया ब्रहमपुरी इथं झालेल्या अवकाळी पावसाम्ळं थंडीत आणखीनच भर पडली आहे

अकोला तसंच अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील त्रळक ठिकाणी हलकी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता नागप्रच्या प्रादेशिक हवामान खात्यांन वर्तवली आहे

सदर तारखेनंतर अर्ज भरण्यासाठी कोणतीही म्दतवाढ देण्यात येणार नाही याबाबतची नोंद घेऊन तशी कार्यवाही विद्यार्थांकडून करुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील

ओ पी टी

आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगांथांची तपासणी करुन लोकहिताची पूर्तता करणारे उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथांचे सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल